सर्वसामान्य नागरिकांनी मॉल आणि सिनेमागृहांना भेटी देणं टाळावं खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांनी शक्य असेल तर कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केलं

तसंच या कालावधीत ज्या कार्यक्रमांना परवानगी मिळाली असेल ती रद्द केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं

यांपैकी एक जण अहमदनगर इथला असून तो दुबईहून परतला होता तर एक जण मुंबईतला आहे

महिलांविरुद्धच्या अत्याचारांना आळा घालण्याच्या दृष्टीनं आंध्रप्रदेशाच्या धर्तीवर दिशा अध्यादेश काढण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल विधान परिषदेत सांगितलं इटली मध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडिया आज मिलानला एक विशेष विमान पाठवणार आहे आज दुपारी हे विमान निघेल आणि उद्या परतेल

अमेरिकेत कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे